दुपारी पावणे बाराच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुश्नेर तसंच प्रशासनातले वरिष्ठ अधिकारीही होते शंखनाद आणि विविध भारतीय नृत्य प्रकारांच्या सादरीकरणानं ट्रम्प यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी रोड शो मध्ये सहभाग घेतला रोड शो झाल्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली यावेळी प्रधानमंत्र्यांनी ट्रम्प यांना आश्रमाची माहिती दिली आश्रमात ट्रम्प यांनी चरख्यावर सूतकताईचाही प्रयत्न केला आश्रमाची भेट अतिशय छान झाल्याबद्दल माझे मित्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मी आभारी असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी अभ्यागत पुस्तिकेत नमूद केली या भेटीनंतर ट्रम्प आणि मोदी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियममध्ये दाखल झाले इथल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमवर होणा या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी उपस्थित एक लाखाहून अधिक जनसमुदायाला प्रधानमंत्री मोदी आणि ट्रम्प एकाच मंचावरुन संबोधित करतील अहमदाबादमधल्या कार्यक्रमानंतर ट्रम्प त्यांच्या कुटुंबियांसह ताजमहलला भेट देण्यासाठी रवाना होतील ताजमहल परिसरात ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबिय सुमारे एक तास असतील त्यानंतर ट्रम्प दिल्लीला रवाना होतील उद्या सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ट्रम्प यांचं समारंभपूर्वक स्वागत केलं जाईल त्यानंतर ते राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी आदरांजली वाहतील दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा होणार आहे यावेळी दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा दहशतवादाचा बिमोड ऊर्जा क्षेत्र आशिया प्रशांत क्षेत्रामधे शांतता आणि समृद्धता जपणं इत्यादी मुद्यांवर चर्चा होईल या चर्चेनंतर प्रधानमंत्री मोदी यांनी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं आहे ट्रम्प यांच्या प्रतिनिधी मंडळात वाणिज्य मंत्री विलबर रॉस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट उब्रायन आणि ऊर्जा मंत्री डू भ्रॉलिएट यांचा समावेश आहे उद्या संध्याकाळी ट्रम्प राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोर्विद यांची भेट घेणार आहेत त्यानंतर ट्रम्प अमेरिकेला रवाना होतील महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी शेतक यांना कर्जमाफी मिळत नसल्यानं त्यासंदर्भात चर्चेची मागणी केली

या संदर्भात चर्चेची मागणी विरोधकांनी केली

पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत या माजी विधानसभा सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृहामधे शोक प्रस्ताव मांडण्यात आला शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विधानपरिषदेतही आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच संपलं या दोन्ही प्रशांवरचे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले

गोपिकीशन बाजोरिया अनिकेत तटकरे अनिल सोले दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली

ईशान्य राज्यांच्या भागीदारी सहकार्य आणि विकासासाठी ही परिषद होत आहे या परिषदेच्या उद्घाटन सत्राला सर्व ईशान्य राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तीन दिवस चालणा या या परिषदेत ईशान्य राज्यं केंद्रीय मंत्रालयं नागरी संस्था आणि आंततराष्ट्रीय विकास संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत

यामधे सात मुलींचाही समावेश होता त्याचा समारोपाचा कार्यक्रम चेन्नई क्वे पार पडला यावेळी जम्मू कश्मीरच्या या तरुणांनी विविध शाळा पंचायती पर्यटनस्थळं स्थानिक मंदिरं याठिकाणी भेट दिली तसंच तामिळ भाषा आणि स्थानिक पदार्थ शिकण्याचा आनंद घेतला या युवकांनी तामिळनाडूचे राज्यपाल आणि पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल यांचीही यावेळी भेट घेतली प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेला आज एक वर्ष पूर्ण झालं गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर क्षे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनांचा शुभारंभ केला होता या योजनांनुसार वर्षाला एकूण सहा हजार रुपये तीन टप्प्यामधे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतात

तरुणांना नाविन्यपूर्ण विचार करायची सवय लावणं आणि त्यांच्या लपलेल्या उद्योजकतेच्या गुणांना वाव देणं या उद्देशानं नीती आयोगानं अटल नवोन्मेष मिशन ही योजना सुरु केली होती त्याचा उद्देश ब याच प्रमाणात साध्य झाला आहे असं मत अटल नवोन्मेष मिशनचे संचालक रामनाथन् रामनन् यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं नीती आयोगानं ही योजना देशभरात सुरु केली असून उद्योजकता क्षेत्रात त्याचं मोठ योगदान आहे असंही ते म्हणाले काही विशिष्ट वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे निर्बंध घालण्यात आलेल्या वस्तूंचा पुरवठा देशातही कमी असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं सध्या चीनमधे धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून माहिती घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं

या विषाणूचा संसर्ग चीनच्या शेजारी देशांनाही होत आहे पाकिस्ताननंही ताण आणि अफगाणिस्तानबरोबरच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर तुर्कस्ताननंही ताणबरोबरची सीमा तात्पुरती बंद ठेवली आहे अफगाणिस्ताननं िंगणबरोबरची रस्ते आणि हवाईसेवाही खंडित केली आहे जॉर्डननं देखील चीन िंगण आणि दक्षिण कोरियामधून येणा या प्रवाश्यांना प्रवेशबंदी केली आहे

युरोपमधेही कोरोना प्रादुर्भाव्याच्या पार्श्वभूमीवर चिंतेचं वातावरण आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक आपत्ती असल्याचं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे चीनमधे कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चोवीसशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला कोरोनाचं संक्रमण अतिशय वेगानं झाल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणं अतिशय कठिण समस्या बनल्याचं त्यांनी काल बिजिंग झिल्या बैठकीत सांगितलं रोणमधे सार्वत्रिक निवडणुकीत कंझव्हेंटिव्ह पक्षानं विजयी झाल्याचा दावा केला आहे

त्यांनी राजकीय पक्षांचा उल्लेख न करता केवळ विजयी उमेदवारांची नावं जाहीर केली

गुकेशनं फ्रान्सच्या हरुतुन बार्गेसेयन याचा साडेसात अंकांनी पराभव केला

न्यूझीलंडच्या टीम सौदी पाच तर ट्रेंट बोल्टनं चार गडीबाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं